विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी बोलावलं होतं त्यानंतर भाजपाच्या गाभा समितीच्या आज मुंबईत दोन बैठका झाल्यानंतर भाजपानं हा निर्णय घेऊन तो राज्यपालांना समक्ष भेटून सांगितला लोकांनी युतीसाठी जनादेश दिला होता परंतु शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी सहयोग न दिल्यामुळं अल्पमतातलं सरकार स्थापन करणं योग्य नाही असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांना सांगितलं दरम्यान राज्यपालांनी आता निवडण्कीतील संख्याबळाने दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केल्याचं वृत्त आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या संस्कृत भारती विश्व संमेलनात प्राचीन संस्कृत भाषेतील संशोधन सिद्धांत आणि कल्पना याविषयी चर्चा करण्यासाठी देश विदेशातील हजारो प्रतिनिधी सहभागी झाले आहेत अशा प्रकारचं हे पहिलंच जागतिक संमेलन आहे या संमेलनात मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेतील पुस्तकं आणि हस्तलिखितं प्रदर्शित करण्यात आली आहेत उद्या या संमेलनाचा शेवटचा दिवस असणार आहे

याम्ळं अनधिक्रत इमारती आणि अन्य बांधकामांवर नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती नगरविकास खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली

आर्मी वाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या प्रादेशिक अध्यक्ष नीना सैनी यांच्या हस्ते या मॅराथनचं उद्घाटन करण्यात आलं पाच हजार महिला या मॅराथनमध्ये सहभागी झाल्या होत्या भरत नाट्य मंदिराच्या पहिल्या संगीत नाट्य संमेलनातल्या तंत्रज्ञ संमेलना चं तिसरं सत्र आज पार पडलं या सत्रात संगीतकार राहुल रानडे यांनी नाटकातील संगीत या विषयावर मुलाखत दिली तर दुसऱ्या टप्प्यात नेपथ्य या विषयावर शाम भुतकर यांची मुलाखत राज काझी यांनी घेतली रानडे यांनी आपल्या मनोगतात नाटकाला संगीत कसं प्रभावशाली बनवतं याची अनेक उदाहरणं देत नाटकातील संगीताचे महत्त्व सांगितलं तर शाम भुतकर यांनी आपल्या मुलाखतीत नेपथ्य कसं असावं हे सांगत नेपथ्य कसं साधं आणि सोपं देखील असू शकतं हे लक्षात आणून दिलं

पुण्यातला ऋषिकेश अरणकल्ले वेदांत वाडेकर अमेय स्र्यवंशी वेदांत आंबेकर वैशाली वाटवे आणि देवश्री क्लकर्णी हे सर्वौत्तम खेळाडु ठरले असून त्यांची राष्ट्रीय संघात निवड झाली तर स्पर्धेवर मुंबई उपनगर आणि सातारा संघानं आपली मोहोर उमटवली दरम्यान बिलियर्डस अँड स्नकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं पुना क्लब इथं सुरू असलेल्या स्नुकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या साद सय्यद यानं आज बाद फेरीत प्रवेश केला तसंच योगेश शर्मा अभिषेक बोरा आणि सलील देशपांडे या पुण्याच्या खेळाड्ंची आगेक्च कायम आहे